त्यामुळे मदत कार्याला चांगली गती मिळाली आहे

काल तीन मृतदेह हाती लागले तर तीनजण अद्याप बेपत्ता आहेत असं एका वरीष्ठ अधिका यानं सांगितलं दरम्यान पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातली पूर्यस्त गावं दत्तक घेण्याचा निर्णय महाराष्ट्र प्रदेश भाजपानं घेतला आहे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली त्यांनी सरंपचांपासून तर आमदारांपर्यंत पक्षाच्या सर्वच नेत्यांना आपलं एका महिन्याचं वेतन प्रग्रस्तांसाठी दान करण्याचं आवाहन केलं आहे प्र ओसरल्यानंतर सांगली जिल्ह्यातल्या अनेक भागांचा वीजप्रवठा आज सुरू करण्यात आला

पिण्याच्या पाण्याचा प्रश्र मात्र अद्यापही गंभीर आहे ग्रामीण भागातून येणारी भाजीपाल्याची आवकही कमी झाली आहे मिरज रेल्वे स्थानकाकडून मुंबई आणि दक्षिणकडे जाणारी रेल्वेसेवा अद्यापही विस्कळीत आहे

या भूकंपाची तीव्रता तीन पूर्णांक दोन दशांश रिक्टर विकी होती

पालघर जिल्ह्यात वाडा धिं आज सकाळी एसटी बसला झालेल्या अपघातात यातील काही प्रवासी जखमी झाले आहेत

या अपघातातल्या जखमींवर वाङ्याच्या शासकीय रुणालयात उपचार सुरू आहेत बस सकाळी शहापूरच्या पिवळी हून वाङ्यासाठी निघाली होती शहापूर वाडा मार्गावर जांभूळ जवळ एक गतिरोधक ओलांडताना बस चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटलं आणि हा अपघात घडला

राज्यातल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे त्यामुळे दिलेल्या मुदतीत काही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळूनही त्या संस्थेमध्ये जाऊन प्रवेश निश्वित करणं शक्य झालं नाही हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे

सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलं आहे सरकारनं बंदी घातलेल्या कोडेन फॉस्फेट या अमली पदार्थांचा अंश असलेल्या औषधाच्या बाटल्यांची विक्री करणा या मोहम्मद जुबेर अब्दुल्ला जुमानी उर्फ पप्पू याला मुंबईतल्या मेघवाडी पोलिसांनी अटक केली आहे त्याच्याकडून सुमारे साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे

हिंगोलीत दोन गटात झालेल्या वादानंतर औंढा रोड आणि नांदेड नाका परिसरात काल प्रचंड दगडफेक झाली होती

दोन एसटी बसेसच्या काचाही फोडण्यात आल्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना पांगवलं या घटनेमुळे हिंगोली शहरातली संपूर्ण व्यापारपेठ काल बंद होती या घटनेचं वार्ताकन करणा या दोन पत्रकारांनाही पोलिसांनी मारहाण केल्यामुळे पत्रकारांनी पोलिसांविरोधात नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महासंचालक प्रकाश मुत्याल यांच्याकडे तक्रार केली